प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागातल्या गरिबांना परवडणा या दरात घर उपलब्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे दक्षिण मुंबईत कफ परेड भागात सुरू असलेल्या मेट्रो तीन प्रकल्पाचं काम रात्री देखील करायला मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई मेट्रो रेल कॉपोरेशन लिमिटेडला परवानगी दिली आहे प्रभारी मुख्य न्यायाधीश एन एच पाटील आणि न्यायमूर्ती जी एस कुलकर्णी यांच्या विभागीय पीठानं आज हे निर्देश दिले निरी या संस्थेनं ध्वनी प्रद्षणाबाबत सूचवलेल्या शिफारशींचं एम एम आर सी एल आणि कंत्राटदार लार्सन आणि टूब्रोनं पालन करावं त्यावर आंमलबजावणी करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे या भागात बोगद्यांच अतिशय महत्त्वाचं काम सुरू असून ते लवकर पूर्ण करण्यासाठी रात्री देखील काम करण्याची परवानगी मिळावी यासाठी एम एम आर सी एल नं याचिका दाखल केली होती माजी प्रधानमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अटल वाजपेयी यांच्या अस्थींचे आज राज्यातल्या विविध नद्या तसंच गेट वे ऑफ इंडिया नजीक समुद्रात विसर्जन करण्यात आलं यावेळी मंत्री विनोद तावडे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते नाशिक शहरातील रामकुंडात पालकमंत्री गिरीश महाजन आणि दुग्ध विकास आणि पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते विसर्जन करण्यात आलं दिव्यांगाना त्यांच्या आवडीच्या कलेचे प्रशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी समाजानं प्रयत्न करावेत असं आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं रायगड जिल्ह्यातल्या पेण इथं सूमंगल मंतिमंद मुलांच्या शाळेसाठी एम्पथी संस्थेनं बांधलेल्या इमारतीचं उद्दाटन त्यांनी केलं यावेळी संस्थेला एक कोटी रुपयांची मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं

कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात कोमसापनंही केरळमधल्या पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांचा मदतनिधी दिला आहे केन्द्रीय अध्यक्ष डॉ महेश केळुसकर यांनी ही महिती दिली नालासोपारा स्फोटक प्रकरणी मुंबईच्या दहशदवाद विरोधी पथकानं सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये छाप टाकून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे ते नेमके कोण हे मात्र कळू शकलेलं नाही या कार्यवाईबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे दरम्यान जिल्ह्यातल्या पुरोगामी कार्यकर्त्यांनां काळजी घेण्याच्या सुचना पोलिसांनी दिल्या आहेत त्यांना पोलिस संरक्षणही देण्यात आलं आहे विचारवंताच्या हत्या प्रकरणी कट्टरतावादी संघटनांची भूमिका आणि त्यांच्यावर बंदी घालण्याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्याशी चर्चा केली बंगळुरुत कर्नाटक विधानसभेत विखे पाटील यांनी आज परमेक्षर यांची भेट घेतली गौरी लंकेश आणि कलबुर्गी हत्या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ठोस तपास केला महाराष्ट्रातल्या दाभोळकर पानसरे हत्या प्रकरणांचे प्रावेही या तपासात त्यांच्याकडे असल्यानंच आपल्या तपास यंत्रणांना कारवाई करावी लागत आहे अन्यथा सध्याच्या सरकारनं या प्रकरणी डोळेझाक करण्याचंच धोरण स्विकारलं होतं अशी टीका त्यांनी केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमाद्वारे लोकांना संबोधित करणार आहेत

आकाशवाणी आणि दूरदर्शनवरच्या सर्व केंद्रांवरून तसंच यूट्यूब चॅनलवरुन आणि आकाशवाणीच्या संकेत स्थळावरुन मन की बात प्रसारित होईल

मोरुची मावशी या नाटकातून आपल्या अभिनय शैलीनं रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या विजय चव्हाण यांनी नाटक मालिका चित्रपट अशा तीनही क्षेत्रात आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती विनोदाचं अचूक टायमिंग आणि प्रेक्षकांना आपल्या संवादांनी आपलंसं करण्यात विजय चव्हाण यांचा हातखंडा होता हयवदन टूरटूर तू तू मी मी देखणी बायको दुस याची श्रीमंत दामोदरपंत ही त्यांची गाजलेली नाटकं होती तसंच त्यांनी तीनशेहन अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला राज्यसरकारनं नुकताच चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना गौरवलं होतं गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती त्यांच्यावर मुलुंड इथल्या फोर्टिज रुग्णालयात उपचार सुरु होते तिथंच त्यांनी अखेरचा धास घेतला आज दुपारी मुलंड इथल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी मराठी नाटय आणि चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते

भारतानं आज दोन सुवर्ण एक रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली

पुरुषांच्या क्वाड्रपल स्कल्स प्रकारात दत्तू भोकनाळ सवर्ण सिंग ओमप्रकाश आणि सुखमित सिंग यांनी सांघिक सुवर्ण पदक जिंकलं पुरुषांच्या लाईटवेट एकेरीत दुष्यंतनं कांस्यपदक जिंकलं तर पुरुषांच्या लाईटवेट दुहेरीत भगवान सिंग आणि रोहित शर्मा यांनी सांधिकपणे कांस्यपदक पटकावलं नेमबाज हिना सिद्धूनं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य पदक पटकावलं मात्र भारतीय महिला कबङ्डी संघाला रौप्य पदकावरचं समाधान मानावं लागलं

भारताच्या दीपा कर्मकार हिला जिमनॅस्टीक स्पर्धेत पाचवं स्थान मिळालं तर बॅडमिंटनपटू किंदबी श्रीकांत याला दुस या फेरीत हाँकाँगच्या खेळाडूकडून धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं क्वॉशमध्ये मात्र सौरव घोसाल दीपीका पल्लीकल या दोघांनी आपले सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली त्यामुळे या दोघांची पदक निश्चित झाली आहे भारतानं आतापर्यंत सहा सुवर्ण पाच रोप्य आणि चौदा कांस्यपदकं जिंकली असून तो सातव्या स्थानावर आहे धनगर समाजाला आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी आज धनगर समाजानं सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यात तीन हजाराहन अधिक नागरिक सहभागी झाले होते आरक्षण लागू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीनं आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील मोर्चा काढण्यात आल्याची माहिती आकशवाणी वार्ताहरांनी दिली धुळे महापालिकेच्या डिसेंबरमध्ये होणा या निवडणुकीसाठी आज पारुप प्रभाग रचना जाहीर करत आरक्षण सोडत काढण्यात आली पालिकेच्या हदवाढीमुळे महापालिका क्षेत्रात लोकसंख्या वाढ होऊन सदस्य संख्या चार ने वाढली आहे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनता दलाच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं

दरड कोसल्यामुळे गेले तीन दिवस बंद असलेली माळशेज घाटातली वाहतुक आज एकेरी मार्गावर सुरु झाली दुस या बाजुला दरडीचा ढिगारा काढण्याचं काम अजूनही सुरु आहे आणखी तीन दिवसात पूर्ण क्षमतेनं वाहतूक पूर्ववत होईल असं प्रशासनाचं म्हणणं आहे

शार्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे सायबर गुन्हेगार पकडायचे असतील तर ऑनलाईन सेवा देणाऱ्यांकडून वापरकर्त्याची माहिती मिळणं आणि त्यासाठी अशा सर्व परदेशी सेवा पुरवठादारांना भारताच्या कायद्याची चौकट बंधकारक करणं गरजेचं असल्याचं मत महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंग यांनी व्यक्त केलं आहे ते आज मुंबईत संकेतस्थळांच्या माध्यमातून घडणाऱ्या सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढा आणि वापरकर्त्यांची सुरक्षा या विषयावरच्या परिषदेत बोलत होते भारतीय विमानतळ प्राधिकरणानं विविध विमानतळांवर ट्राइब्स इंडियाच्या शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध केली आहे प्ण्यासह देशभरातल्या विविध विमानतळांवर आदिवासी जमातींद्वारे तयार केल्या जाणा या उत्पादनांना प्रोत्साहन मिळणार आहे येत्या दोन दिवसात कोकणात काही ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही विभागानं दिला आहे